काल नवी दिल्लीत केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कार्य विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला अधिवेशन काळात राज्यसभेत महत्वाची आठ तर लोकसभेत पंधरा विधेयकं मंज्रीसाठी मांडण्यात येणार असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं आठ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राफेल विमान खरेदी अयोध्येतील राम मंदिर मुस्लिम महिलांचा तिहेरी तलाक या सारख्या विविध मुद्यांवर चर्चा होऊ शकते

सदानंद गौडा यांच्याकडे रसायने आणि रासायनिक खते मंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे केंद्रीय मंत्री अनंतक्मार यांच्या निधनामुळे तोमर आणि गौडा यांच्याकडे हा पदभार सोपवण्यात आला आहे

अकोला इथं ते वार्ताहरांशी बोलत होते

मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकावं यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आज आपला अहवाल मुख्य सचिवांना सादर करण्याची शक्यता आहे

ते काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते राममंदीराच्या मुद्यावर भाजपचं शिवसेनेला समर्थन असल्याचंही दानवे यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं

कालव्यांशी निगडीत जास्तीच्या कामांचं कंत्राटदाराचं देयक अदा करण्याबाबतचं हे प्रकरण आहे याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हा आदेश दिला

शासनानं येत्या आठ महिन्यांचं नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पन्नास हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी विखे पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात द्ष्काळाची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना केली खरिपाचं पिक हातचं गेलं असून रबी हंगामात तर पेरणीच होऊ शकली नसल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले चारा आणि पाणी समस्येवर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं धनगर मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारचा हेतू शुद्ध नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली दरम्यान हिंगोली जिल्ह्यातले औैंढा वसमत हे तालुके द्ष्काळग्रस्त विषयक यादीतून कोणत्या निकषाने वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित करुन संबंधीत अधिकाऱ्यांनी च्रकीची आणेवारी काढून पिक विमा कंपनीशी संगनमत केल्याचा आरोप विखे यांनी केला औंढा तालुक्याच्या पिंपळदरी इथं शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कळमन्री तालुक्यातल्या दष्काळी परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली यासोबतच लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात दष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बेलकृंड इथं वार्ताहरांशी बोलतांना विखे पाटील यांनी दष्काळ जाहीर करण्यासाठी शासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचं सांगितलं

त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे नऊ हमीपत्रं या महिन्यासाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रवठा अधिकारी डॉक्टर भारत कदम यांनी दिली आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते हमीपत्रं च्कीची निघाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या शिरुर कासार तालुक्याच्या शिरपूर ध्रमाळ इथले शेतकरी सोनाजी बहिर यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा तसंच राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ घेतला आहे या योजनांविषयी बहिर यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या माझ्या आजोबाच्या नावाने सात एकर शेती आहे आम्हाला शासनाच्या पीक विमा योजनेचा तसंच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे पीक विमा दोन्ही वर्षाचा तीस हजार रुपये तर कर्जमाफी दीड लाख रुपयाची झाली आहे एवढंच नाही तर आम्हाला ठिबक सिंचनचं अनुदान देखील मिळालं आहे धन्यवाद

यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी प्रवांचलातल्या चार राज्यातलं लोकनृत्य सादर करुन उपस्थितीतांची मने जिकंली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर जिल्हा संघचालक संजय अग्रवाल चंद्रशेखर भोगडे संदिप कविश्वर संजय काठे आणि शिबिराधिकारी विश्वासराव जोशी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती

उदय उज्ज्वल महाराष्ट्राचा उदय नवीन भारताचा या माहिती प्स्तिकेचं पाठक यांच्या हस्ते काल जालना इथं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ऊर्जा विभागाचा गेल्या चार वर्षातल्या वाटचालीचा आलेख या प्स्तिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे

मुंबई विद्यापीठाची सायली जाधव सर्वोत्कृष्ट खेळाडू सोनाली हेळवी सर्वोत्कृष्ट चढाईपटू तर आरती बोडकेला सर्वोत्कृष्ट पकडीसाठी विशेष प्रस्कार देण्यात आला मुंबईचं एस एन डी टी विद्यापीठ तिसऱ्या तर पुण्याचं भारती विद्यापीठ चौथ्या स्थानावर राहिलं हे चारही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत

शहरातल्या खटकाळी भागात खेडेकर यांनी वाळ्चा एक ट्रॅक्टर अडवून चालक तसंच मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता या घटनेचा महसूल तसंच राजपत्रित अधिकारी संघटनेनं तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे

यानिमित्तानं उद्यापासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं ते म्हणाले

एका मुद्रणविषयक निविदेतल्या पूर्ण झालेल्या कामांची देयकं मंजुरीसाठी पाठवण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती